लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया होणार आहे असं महापालिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं रंगीत तालमीत प्रत्यक्षात लस टोचणे ही प्रक्रिया वगळता इतर सर्व प्रक्रिया होणार आहे

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीला खासगी उद्योग क्षेत्रानेही सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे त्याबद्दलचा विस्तृत आराखडा फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीने सादर केला आहे

पुण्याच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंग या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत जागा संपादन करण्यासाठी संबधित प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे तर भूसंपादनावाबतचे वाद मिटविण्यासाठी लवाद म्हणून पुणे विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं राज्य शासनाने यापुढे मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांवर दिली आहे

प्णे महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले रोजंदारी कामगार तसेच इतर कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत वेतन देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिले आहेत महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत लेखनिक रखवालदार बिगारी मदतनीस सफाई सेवक म्हणून सुमारे साडेसात ते आठ हजार कंत्राटी सेवक कार्यरत आहेत नव्या कांद्याचा हंगाम सुरू झाला असून बाजारपेठांमध्ये लाल हळवी जातीचा कांदा येऊ लागला आहे

गेल्यावर्षी हाच दर हजाराच्या घरात होता

हवामान प्ण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे

उद्या आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असुन काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत